दक्षिण चीन समुद्र चीनचा सागरी प्रदेश नाही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पेओ यांचं प्रतिपादन कारगिल विजय दिवस देशभर आज कारगिल विजय दिन साजरा होत आहे

यानिमित्त या हुतात्म्यांना वंदन केलं जातं ऑपरेशन विजय ही भारतीय लष्कराच्या शूर वीरांच्या पराक्रमाची आणि त्यागाची गाथा असल्याचं भारतीय लष्करानं या दिनानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कारगील योद्ध्यांना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिवादन केलं आहे फायर अँड फ्युरी कॉर्पस् चे कमांडिंग अधिकारी जनरल हरिंदरसिंग कारगील इथल्या द्रास युद्ध स्मारकस्थळावर पुष्पचक्र वाहून हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण करणार आहेत दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीदाना श्रद्धांजली अर्पण केली

आकाशवाणीची सर्व केंद्र त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच संकेतस्थळ आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरुन आणि दूरदर्शनवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण होणार आहे

ग्राम विकास योजनांच्या अंतर्गत लेखापरीक्षणा संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते ग्राम पंचायतींना वितरीत केला गेलेला निधी ग्राम विकासाच्या योजनांवरच खर्च होत असल्याची खात्री करा अशी सूचना तोमर यांनी यावेळी सर्व राज्यांना केली ग्रामीण भागात घर रोजगार स्वयंरोजगार सुरक्षितता आणि रस्ते अशा विविध माध्यमातून तिथल्या लोकांच जीवन सुकर बनविण्याच केंद्र सरकारचं बहुआयामी धोरण असल्याच त्यांनी सांगितलं

कोरोना संशयितांचा शोध चाचण्या आणि उपचारांवर भर देण्याच्या सूचना केंद्रानं सर्व राज्याना दिल्या आहेत

यामध्ये सात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्यासंदर्भात गेला आठवडाभर झालेल्या चर्चेनंतर हा करार करण्यात आला आहे

त्यावेळी कोविडच्या संकटातून सावरण्यासाठी भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं चीन पॉम्पेओ दक्षिण चीन समुद्र हा काही चीनचा सागरी प्रदेश नाही असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पेओ यांनी म्हटलं असून दक्षिण चीन समुद्राच्या वादावर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच तोडगा काढला जावा अशी अमेरिकेची स्वच्छ भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे चीन उघडपणे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करत असून मुक्त राष्ट्रं त्यावर काहीही करत नाहीत चीनची कम्युनिस्ट पार्टी सहजपणे आणखी प्रदेश ताब्यात घेते असं इतिहास सांगतो असंही पॉम्पेओ यांनी म्हटलं आहे दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा दावा बेकायदेशीर असल्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला ऑस्ट्रेलियानं पाठिंबा दिल्यानंतर पॉम्पेओ यांनी हे निवेदन दिलं आहे

जयललिता यांच्या या निवासस्थानाचं त्यांच्या स्मारकात रुपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचा भाग म्हणून ही रक्कम जमा करण्यात आली आहे

काश्मीर पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल रात्री साडेआठच्या सुमारास काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातल्या मनकोटे भागातील ताबारेषेवर अंदाधूंद गोळीबार तसंच बॉम्ब गोळ्यांचा मारा केला त्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं

या टप्प्याचं तपशीलवार वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काल सांगितलं

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही घोषणा केली पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक नंतर खेलो इंडिया ही स्पर्धा घेतली जाणार आहे खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा साधारणतः जानेवारीमध्ये घेतल्या जातात मात्र कोविडच्या साथीमुळे या स्पर्धा लांबणीवर टाकाव्या लागल्याचं रिजिजू यांनी स्पष्ट केलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार